सारन जिल्ह्यातल्या गौतमेश रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी ही घटना घडली

छपरा गोरखपूर मार्गावरील रेल्वे वाहतूक तूर्तास थांबविण्यात आली असून गाड्यांना पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए

अँटोनी यांनी आज नवी दिछीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि दक्षिणेकडील राज्यांतल्या नेत्यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचं अँटोनी म्हणाले

पाकिस्तानी सैनिकांनी नौशेरा भागात उखळी तोफांचा मारा आणि गोळीबारही केला भारतीय सैन्यानंही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचं संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितलं कालही पाकीस्तानी सैन्यानं पूंछ जिल्ह्याच्या मानकोटे आणि कृष्णा खोऱ्यात केलेल्या अंदाधंद गोळीबारात एक नागरिक जखमी झाला होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला जखमी व्यक्तीला उपचारासाठी जम्मूला पाठवण्यात आलं आहे

यात पकडण्यात आलेल्या एका संशयिताकडून पाच लाख रुपये रोख आणि साठ हजार रुपये किमतीची दीड किलो चांदी जप्त करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे परभणी इथले शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा दगडानं ठेचून खून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली कामानिमित्त ते जायकवाडी परिसरात आले असता मारेकऱ्यांनी रोडे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून डोक्यात दगडानं वार केले यात त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं हल्ल्यानंतर मारेकरी स्वतः नवामोंढा पोलीस ठाण्यात हजर झाले रोडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे

अमरावती इथं झालेल्या कार्यक्रमात आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

यात सशस्त्र पोलिस जवानांसह दंगाकाबू पथक शीघ्र कृती दलाचे जवानही सहभागी झाले होते

श्क्रवारपासून सुरू असलेल्या या फेस्टिव्हलचं उद्घाटन पृण्यातल्या यशदाचे संशोधन अधिकारी डॉक्टर बबन जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आलं होतं तीन दिवसांच्या या महोत्सवात विविध कार्यक्रम करण्यात आलं